ते आज किर्गिझस्तानमधे बिश्केक धे आयोजित शांघाय सहकार्य परिषदेच्या खुल्या अधिवेशनाला संबोधित करत होते लोकांनी एकमेकांना भेटण्याबरोबरच सदस्य देशांनी परस्पर संपर्क राखणंही महत्त्वाचं आहे असं ते म्हणाले यावेळी मोदी यांनी विभागीय सहकार्य आणि विकासाबाबत आपली मतं मांडली ही परिषद काल सुरु झाली या परिषदेच्या पार्डभूमीवर मोदी यांची आज किर्गिझस्तानचे अध्यक्ष सुरानेव्ही जिन्बेकोव्ह यांच्याशी द्वीपक्षीय चर्चा झाली सुक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय क्षेत्रात सातशे औद्योगिक समुह उभारण्याच्या योजनेवर काम करत असल्याची माहिती सुक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे ते आज नवी दिल्लीत भारतीय उद्योग महासंघाच्या परिषदेत मार्गदर्शन करत होते त्यांनी उद्योगांना या क्षेत्रात अधिक गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं आहे सुक्ष्म लघू आणि मध्यम क्षेत्रात विकास आणि रोजगार निर्माणाची मोठी क्षमता असल्याचंही गडकरी यांनी यावेळी नमुद केलं राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बीड जिल्ह्यातील बर्दापूर पोलीस स्थानकांमध्ये शासकीय जमीन बेकायदेशीररित्या हस्तांतरित केल्या वरून गुन्हा दाखल झाला झाला आहे औरंगाबाद धिल्या उच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलीस स्थानकांमध्ये आज फसवणुकीच्या गुन्हा दाखल करण्यात आला धनंजय मुंडे यांच्या नियोजित जगमित्र शुगर्स या कारखान्याच्या जमिनीच्या वादावरून औरंगाबाद येथील उच्च न्यायालयामध्ये राजाभाऊ फड यांनी दाखल केलेल्या याचिकेवर त्यांच्या विरोधात उच्च न्यायालयानं नुकताच निकाल देत धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध शासकीय जमिनीचे हस्तांतर करून ही जमीन कारखान्यासाठी वापरली या वरून फसवणूकीचा गुन्हा दाखल करावा असा आदेश दिला या आदेशा वरून अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलीस स्थानकात त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यासंदर्भात बर्दापूर पोलीस हे पुढील तपास करत आहेत राज्याच्या दुष्काळी भागात जलयुक्त शिवार योजनेसह जलसंधारणाची तेर कामं नियोजनबध्द पूर्ण करून दुष्काळाचा डाग कायमचा पुसणार असल्याची म्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली ते काल कराड श्वे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर शेतकरी मेळाव्यात बोलत होते कृत्रीम बुद्धीमत्तेसारख्या आधूनिक तंत्रज्ञानाचा शेती क्षेत्रात वापर करण्यासाठी ठोस पावलं उचली आहेत याच तंत्रज्ञानावर आधारित डिजीटल पध्दतीचा कीड नियंत्रणासाठी राज्याच्या सहा जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर वापर सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं

साखर कारखानदारी हा शेतकऱ्यांचा कणा आहे त्यामुळे या साखर उद्योगाला उर्जीतावस्था देण्यासाठी केंद्रासह राज्य शासनाने अत्यंत सकारात्मक निर्णय घेतले असल्याचं सांगत मुख्यमंत्री फडनवीस पुढे म्हणाले साखरेला किमान व्रिक्रीमूल्य देण्याचा महत्वाचा कायदा केंद्र शासनाने लागू केल्यामुळेच साखर कारखाने ऊस उत्पादकांना संपूर्ण एफआरपीची रक्कम देवू शकले वायू चक्रीवादळ गुजरातला धक्का न पोचवता वायव्येकडे सरकलं असलं तरी जोरदार वारं धुळीचं वादळ आणि मुसळधार पावसाचा धोका कायम आहे त्यामुळे अतिदक्षतेचा शिरा पुढच्या काही तासांसाठी कायम ठेवला असल्याचं हवामान शास्त्रज्ञ मनोरमा मोहंती यांनी अहमदाबाद श्व सांगितलं सौराष्ट्रातल्या किनारपट्टीवरच्या जिल्ह्यांमधे काल रात्री जोरदार पाऊस पडला असून आजही तो कायम राहण्याची शक्यता आहे राज्य विधीमंडळाचं येत्या सोमवारपासून सुरू होत असलेलं पावसाळी अधिवेशन वादळी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे दुष्काळ निवारण शेतकरी कर्जमाफी योजना आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करेल असा अंदाज आहे केंद्र सरकारनं कांदा निर्यात अनुदान बंद केल्यामुळं नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे कांदा निर्यातीचं अनुदान गेल्या डिसेंबर महिन्यात पाच टक्क्यांवरून दहा टक्के करण्यात आलं होतं ते बंद झाल्यामुळं नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या भावात क्विंटलमागे सुमारे दोनशे रूपयांची घसरण झाली शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेवर मिळावं यासाठी दर सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी बॅकांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बळक घेऊन अडचणींवर मार्ग काढावा असे निर्देश मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिले आहेत मेहता यांनी काल राज्यातले सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी महापालिका आयुक्त यांच्याशी द्रदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते येत्या दोन दिवसात दक्षिण कोकणात बहुतेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातल्या विविध ठिकाणी वादळी वा यासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे